दिल्लीत दोन दिवस विविध बैठकांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती पवार यांनी ठाकरे यांना दिली खासदार संजय राऊत आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये गेल्या आठवडाभर झालेल्या चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे या बैठकीत पूर्ण एकमत झालं असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली आज मुंबईत काँग्रेस आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार असून त्यांना आतापर्यंतच्या चर्चेची माहिती दिली जाईल असं चव्हाण यांनी सांगितलं या चर्चेनंतर शिवसेनेशी संयुक्त चर्चा केली जाईल आणि ती बोलणी पूर्ण झाल्यानंतरच सरकार स्थापनेसंदर्भात जे निश्चित होईल त्याचा तपशील जाहीर केला जाईल असंही ते म्हणाले तत्पूर्वी काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीनं काल राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यास संमती दिली नवी दिल्लीत काल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याआधी झालेल्या चर्चेची माहिती कार्यसमितीला दिल्याचं पक्षाचे नेते के के वेणुगोपाल यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं दरम्यान उद्धव ठाकरे यांनीही आज पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते हे षडयंत्र जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून रोज प्रादेशिक राजकीय तसंच भावनात्मक चर्चा आणि विवाद सर्वत्र केला जात आहे असं ते म्हणाले जम्मू काश्मीरच्या धर्तीवर राज्याचं त्रिभाजन मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करून उरलेल्या महाराष्टातून विदर्भ वेगळा करण्याची चिन्ह दिसत आहेत शिवसेनेला नामशेष करून राष्टवादी आणि काँप्रेस पक्ष या खेळामध्ये आपापला अथवा परस्पर हिताचा कार्यभाग साधून घेतील हा या षडयंत्राचा भाग आहे असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे

ते काल सांगली इथं वार्ताहरांशी बोलत होते किमान समान कार्यक्रम बघून सरकारमध्ये सहभागी व्हायचं की नाही हे जाहीर करू असं त्यांनी सांगितलं

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गाळप सुरू करण्यास परवानगी दिली मात्र रास्त हमीभाव न दिल्यानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या तेवीस साखर कारखान्यांचे परवाने स्थगित करण्यात आले आहेत गाळप परवान्यासाठी अर्ज केलेल्यांपैकी नव्व्याण्णव कारखान्यांना साखर आयुक्त कार्यालयानं आतापर्यंत परवानगी दिली आहे

औरंगाबादसह नागपूर आणि अमरावती या महसूल विभागात झालेल्या नुकसानीची हे पथक पाहणी करील केंद्रातले अतिरिक्त सचिव डॉ व्ही तिरुप्गल आणि डॉ

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर आज सकाळी या पथकासमोर विभागातल्या नुकसानीचं सादरीकरण करणार आहेत

अखिल भारतीय भिक्ख् संघाच्यावतीनं शहरातल्या मिलिंद महाविद्यालयाच्या क्रीडा संक्लात ही धम्म परिषद होणार आहे श्रीलंकेचे महानायका महाथेरो यांची यावेळी प्रम्ख उपस्थिती राहणार आहे दरम्यान औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या विविध भागातून वीस जादा शहर बस सोडण्यात आल्या आहेत

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचं काल प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासप्रे यांच्या हस्ते उद्घाटन झालं शेतकऱ्यांवर ओढावलेल्या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी आणि त्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी राज्यात सरकार स्थापन होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं औरंगाबाद शहरात कलावंत घडवणाऱ्या संत एकनाथ रंगमंदिराचं लवकरात लवकर नूतनीकरण व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली अभिनेते शंतनू गंगणे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यावेळी उपस्थित होते तत्पूर्वी युवक महोत्सवाच्या निमित्तानं विद्यापीठ परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली समाजातल्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी देखावे सादर केले होते

रामप्रसाद लखोटीया यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ

बी वराडे यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात करण्यात आला

देशाला मोतीबिंद् मुक्त करण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी सहकार्य करण्याचं आवाहन लखोटीया यांनी प्रस्काराला उत्तर देतांना केलं

यासाठी पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी पी शिवाशंकर यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेतली जाईल परभणीत महापौर उपमहापौर पदाच्या निवडीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरु आहे लातूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे

मात्र साखरेचा पुरेसा साठा असल्याम्ळे देशात साखरेच्या किमती वाढणार नाहीत अशी माहितीही त्यांनी दिली शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जयदत्त क्षीरसागर यांनी काल लातूर जिल्ह्यात लातूर रेणापूर शिरुर अनंतपाळ औसा चाकूर या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केली राज्यपालांनी जाहीर केलेला निधी शेतकऱ्यांचा खात्यावर जमा होईल त्यामधून कुठल्या प्रकारच्या कर्जाची वसुली होणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

यानिमित्त काल तेर इथ वारसा फेरी काढण्यात आली याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर तगर महोत्सवाच्या निमित्ताने तगर परिसरात आढळलेल्या हस्तिदंती बाहली तगर लक्ष्मीच आणि ते परिसरातल्या चित्र आणि वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर दीपा म्धोळ मुंडे यांच्या हस्ते संपन्न झालं दोन दिवस चालणाऱ्या या हस्तिदंती बाहली आणि विविध वस्तू प्रदर्शनात तेर परिसरात आधारलेली सातवाहनकालीन नाणी पाण्यावर तरंगणारी वीट विविध शिलालेख संसारोपयोगी वस्तू देवदेवतांच्या मूर्ती आदि सह तेर आणि रोमन साम्राज्याशी असणारे व्यापारी संबंध पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या विविध वस्तू चित्र असणार आहेत

द्वारकादास लोहिया यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अंबाजोगाई इथं हवामान बदल समस्या आणि उपाय शेतीत करावयाच्या सुधारणा या विषयावर आज आणि उद्या राष्ट्रीय परिषद घेण्यात येत आहे या परिषदेचं उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिकक्मार पाण्डेय यांच्या हस्ते होणार आहे सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील

यावेळी प्रल्कप विषेश तज्ञ दिपक विभूते यांनी पोकरा या योजनेबद्दल माहिती दिली तसंच समूह सहाय्यक सय्यद जिशान अली यांनी बीज प्रक्रियेबद्दल माहिती दिली